जालना इथं कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे

सदर महिला तीन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल झाली होती बाधित महिलेच्या प्रवासाची माहिती घेण्यात येत असल्याचं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय कुलकर्णी यांनी सांगितलं जिल्ह्यातला हा कोरोनाचा पहिलाच रुग्ण असल्याच जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे

सोशल मीडियावरचे बहुतांश मेसेजेस खोटे दिशाभूल करणारे असल्यानं नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करून घेणं आवश्यक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज सामाजिक संपर्क माध्यमांवरून नागरिकांशी बोलत होते दिल्लीत निजामुद्दीन इथला मरकजचा कार्यक्रम होऊ न देण्याची खबरदारी घ्यायला हवी होती महाराष्ट्रात अशी खबरदारी घेतल्यानं मोठा धोका टळला मात्र दिल्लीतही अशी खबरदारी घेतली असती तर आज ही परिस्थिती उद्दवली नसत असं पवार म्हणाले लॉकडाऊनचा आज तेरावा दिवस आहे यापुढे काळजी घेतली तर कोरोनाचे परिणाम कमी होण्यास मदत होईल असा आशावाद त्यांनी वर्तवला

मुंबई मधील तबलीकी समुदायाच्या लोकांसोबत काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली या समुदायातील लोकांवर राज्य सरकारला सहकार्य न करता हेतुप्रस्सर संक्रमण पसरवण्याचा आरोप असल्यानं ही बैठक महत्त्वाची असल्याचं टोपे यांनी सांगितलं राज्य सरकार सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यास इच्छूक असून यासाठी सरकारला सर्वांच्या मदतीची आणि सहकार्याची आवश्यकता असल्याचं टोपे म्हणाले कोरोनाविरुध्दची लढाई मोठी असली तरीही आपला संकल्प मजबूत असून या लढाईसाठी आपण सज्ज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

असंख्य दिव्यांच्या महाप्रकाशातून सामुहिक शक्तीचं दर्शन झाल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय नागरिकांच्या एकजूटीचं त्यांनी कौतुक केलं

अत्यावश्याक सेवा देण्याऱ्यांचं कौतुक करतानाच लोकांची मदत करतांना तोंडाला रुमाल बांधा असंही त्यांनी आर्वजून सांगितलं

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात सोमवारी सकाळी किराणा सामान खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती प्रशासनाच्यावतीने सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन वारंवार करण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आल महाराष्ट्रातून भाजीपाला आणि शेतीमालाची वाहतूक करण्यास कर्नाटक सरकारने परवानगी दिली आहे आजपासून ही वाहतूक सुरू होणार आहे शेतीमालाची ने आण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तालुका पातळीवर परवाने दिले आहेत मात्र राज्याची सीमा बंद असल्यामुळे शेतमालाची वाहतूक खोळंबली होती

तसंच कर्नाटकातील रस्त्यावर अडकलेला शेतीमाल कोल्हापूर सोलापूर आणि सांगलीमार्गे देशाच्या इतर भागात पाठवल्या जाणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे